या टप्प्यात तेरा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या सत्त्याण्णव मतदारसंघांमध्ये अठरा एप्रिलला मतदान होईल यात मराठवाड्यातल्या नांदेड परभणी हिंगोली लातूर उस्मानाबाद आणि बीडसह राज्यातल्या दहा मतदारसंघांचा समावेश आहे

अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख सव्वीस मार्च ही असून अर्जांची छाननी सत्तावीस मार्चला होईल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकोणतीस मार्च अशी आहे

निवडणूक आयोगाकडून पूर्वपडताळणी न झालेल्या राजकीय जाहिराती सामाजिक माध्यम सोशियल मिडीयावर प्रसारीत करण्यास बंदी घालण्याच्या सूचना जारी करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं काल मुंबई उच्च न्यायालयाला दिली याबाबतीत निवडणूक आयोगातले अधिकारी आणि सगळ्या सामाजिक माध्यमांच्या प्रतिनिधींची आज बैठक घेणार असल्याचंही आयोगानं सांगितलं या बैठकीनंतर राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्याबाबतच्या नव्या सूचना निश्चित करण्यात येतील याशिवाय राष्ट्र हिताशी संबंधित जाहिरातींच्या प्रसारणाबाबतही अंतिम निर्णय घेतला जाईल असं आयोगानं न्यायालयाला सांगितलं पेड जाहिरातींद्वारे सामाजिक माध्यमांवर पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांवर निवडणूक आयोगानं नियंत्रण ठेवावं अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान आयोगानं ही माहिती दिली

ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते

यंदा मतदान यंत्रावर उमेदवाराचं छायाचित्रही असणार आहे असं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं सर्व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर लोकसभा निवडणूक लढवणार असून याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे त्या काल परभणी इथं कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या आमदार बोर्डीकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते दरम्यान परभणीत लोकसभा निवडणूक शांततेत व्हाव्यात यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम असल्याचं नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुथ्याल यांनी सांगितलं ते काल परभणीत वार्ताहरांशी बोलत होते

मतदारांना या कक्षात निवडणूक आणि आचारसंहितेच्या बाबतीतल्या तक्रारी नोंदवता येणार आहेत त्याशिवाय मतदार यादीतून नावं शोधून देण्यासाठी निवडणूक कालावधीमध्ये देखील ही सेवा चोवीस तास उपलब्ध राहणार आहे

कार्यशाळेत राष्ट्रीय स्तरावरचे सल्लागार समीर घोष यांनी प्रशिक्षकांशी संवाद साधत दिव्यांगांना आप्लकीची आणि सन्मानपूर्वक वागणूक देता यावी यासाठीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं नांदेड लोकसभा मतदारसंघातही दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एक विशेष उपक्रम आयोजित केला आहे यामध्ये दिव्यांगांसाठी गरजेच्या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यासह दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाबाबत जाग्रती करण्याचा समावेश आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रमोद सावंत यांनी आज पहाटे दोन वाजता शपथ घेतली राज्यपाल मुदुला सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली सावंत यांच्यासोबत अन्य अकरा जणांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली यामध्ये भाजपचे मित्र पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तसंच पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळातल्या सर्व सदस्यांचा समावेश आहे सावंत यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी तसंच तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी गोव्यात मिरामार समुद्र किनाऱ्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राजकीय नेत्यांसह समाजातल्या विविध क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर उपस्थित नागरिकांनी पर्रिकर यांना अखेरचा निरोप दिला

मुंबईत झालेल्या पूल अपघात प्रकरणी तपासणी करणाऱ्या कंपनीचा संचालक नीरजकुमार देसाई याला मुंबई पोलिसांनी काल अटक केली पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली पुलाच्या स्थितीची तपासणी करण्याच्या कामात निष्काळजीपणा झाल्याची खात्री झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं उस्मानाबाद जिल्ह्यात आदर्श अचार संहिता उल्लंघनप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं दोन लाख तीस हजार चारशे रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे परंडा तालुक्यात शेलगाव इथं छापा टाकून विविध कंपन्यांच्या मद्याचे चौतीस खोके जप्त करण्यात आले

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनं काल वार्ताहरांना ही माहिती दिली

जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा काल आढावा घेतला

विश्व परिवार या संस्थेच्यावतीनं आयोजित या कार्यक्रमात विषमुक्त आणि शून्य खर्च शेती यासह विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत